सर्वपक्षीय बैठक कृषी विषयक कायद्यांबाबत कुठल्याही मुद्द्यावर खुल्या मनानं चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते

केवळ एक फोन करूनही हा विषय पुढे नेता येईल असं पंतप्रधान म्हणाले

यावर बोलताना मोदी म्हणाले की कायदा त्याचं काम करत आहे या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रह्नाद जोशी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली

विविध पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करायला सरकार तयार आहे आणि विस्तारानं चर्चा होण्यासाठी संसदेचं कामकाज सुरळीत चालणं आवश्यक आहे असं सांगून प्रमुख पक्षांनी कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावं असं मोदी म्हणाले

महात्मा गांधी यांच्या प्ण्यतिथीनिमित्त त्यांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली अमेरिकेतल्या बापूजींच्या पुतळ्याची विटंबना अत्यंत खेदजनक असून अशा तिरस्काराच्या वातावरणाला थारा दिला जाणार नाही असंही पंतप्रधान म्हणाले

वेंकैया नायडू यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे या अधिवेशनादरम्यान संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्याचा या बैठकीचा उद्देश आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात परवा राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या अभिभाषणाने झाली शुक्रवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही याच कारणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती

अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत दोन अधिवेशनांदरम्यानच्या काळात जारी करण्यात आलेल्या अध्यादेशांचं चार विधेयकांमध्ये रुपांतर करून ते कायदे लागू करणं आवश्यक आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरुन त्याचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन तो पुन्हा ऐकता येईल

उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे

काल दिवसभरात दोन लाख सहा हजारपेक्षा जास्त लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली

त्यानंतर कर्नाटक मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या लसीकरणाचा आढावा घेतला काही राज्यांना लसीकरणाच्या लाभार्थ्यांमध्ये वाढ करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आली तिसरी कोरोना लस कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर कोरोना विषाणूवरची तिसरी लस भारतात येण्याची शक्यता दिसू लागली आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका ट्वीट संदेशात दिलेल्या माहितीनुसार नोव्हावॅक्स या कंपनीच्या कोव्होव्हॅक्स या लसीच्या चाचण्या भारतात करण्याची परवानगी त्यांच्या कंपनीने मागितली आहे

कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना आणि नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण लोकांना होत असताना या चाचण्या घेण्यात आल्या होत्या पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ही लस भारतात येत्या जून महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते पोलिओ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज यावर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पहिल्या फेरीचा प्रारंभ करण्यात आला राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब देऊन या मोहिमेचं उद्घाटन केलं

हर्षवर्धन आरोग्य राज्यमंत्री अश्वनीकुमार चौबे उपस्थित होते उद्या देशात राष्ट्रीय लसीकरण दिन अर्थात पोलिओ रविवार पाळण्यात येणार आहे दय्यम वन उत्पादन आदिवासींना वन उत्पादनांचा आणि त्यांच्या श्रमांचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशानं त्यांना किमान हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष योजना तयार केली आहे

आदिवासीच्या सबलीकरणाचा उद्देश ठेवून ही योजना तयार करण्यात आली होती

उत्तराखंडच्या मायावती इथल्या अद्वैत आश्रमाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

भारताच्या प्राचीन आध्यात्मविषयक ज्ञानाच्या संदेशाचा प्रसार करणारं ते त्या काळातलं महत्त्वाचं माध्यम ठरलं होतं सुरुवातीला चेन्नई म्हणजे तत्कालीन मद्रासमधून हे नियतकालिक प्रकाशित होत असे त्यानंतर दोन वर्षांनी काही काळ अल्मोडा इथून ते प्रकाशित झालं

या मान्यवरांनी आध्यात्म तत्वज्ञान इतिहास मानसशास्त्र कला आणि सामाजिक विषयांवर प्रबुद्ध भारतमध्ये लेखन केलं होतं अद्वैत आश्रमाच्या संग्रहातील प्रबुद्ध भारतचे सर्व जुने अंक संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सध्या प्रयत्न सुरू आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळी नवी दिल्लीतील राजघाट या गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती हुतात्मा दिनानिमित्त देशभरात दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आले गांधीजींच्या शांतता अहिंसा साधेपणा मानवता या आदर्शांचा सर्वांनी अंगिकार केला पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गांधीजी शांतता अहिंसा आणि निस्वार्थ सेवाभावाचं मूर्तीमंत उदाहरण होतं आपले विचार आणि कृती यातून त्यांनी काळाच्या पटलावर आपला अमीट ठसा उमटवला आहे त्यांनी समाजातील मागास दलित घटकांच्या उद्धारासाठी अथकपणे काम केलं आहे असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे बापूंचे आदर्श लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहेत हुतात्मा दिनी आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्वांच्या त्यागाचे स्मरण केलं पाहिजे अशा शब्दांत पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन सांस्कृतिक विभागाचे मंत्री प्रल्हादसिंग पटेल आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली

या विभागानं जम्मू काश्मीर पोलिसांच्या साह्यानं अनंतनाग इथं संयुक्तरित्या छापा घालून एका व्यक्तीकडून आठ बिबट्यांची कातडी कस्तुरीच्या चार कुप्या वगैरे मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती वनं आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे

जम्मू भागातील मन्वल इथं केलेल्या अन्य एका कारवाईतही बिबट्यांची कातडी हाडं कवट्या नखं जप्त करण्यात आली पकडण्यात आलेले दोघंही एकमेकांचे साथीदार आहेत फ्रान्स कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर फ्रान्स युरोपीय संघातील सदस्य देशांव्यतिरिक्त इतर देशांलगतच्या आपल्या सीमा उद्यापासून बंद करणार आहे प्रवास करण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्यांशिवाय इतरांना या सीमेवरून ये जा करण्यास सक्त मनाई असेल तथापि फ्रान्सचे पंतप्रधान जाँ कास्तेक्स यांनी देशात तिसरी टाळेबंदी लागू करणं रोखलं आहे युरोपीय संघातील सदस्य देशांमध्ये कोविडच्या चाचण्यांचे नियमही कडक करण्यात आले आहेत नवीन निर्बंध लागू होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस निर्णायक असल्याचं पंतप्रधान कास्तेक्स यांनी म्हटलं आहे फ्रान्समध्ये कोविड प्रतिबंधक नियम कडक करण्यात आले असले तरी नव्या बाधितांची संख्या चढीच आहे या नव्या निर्बंधांचा आता युरोपीय संघात नसलेल्या इंग्लंडला फटका बसण्याची शक्यता आहे

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं आहे असं ते म्हणाले काल रात्री नवी दिल्लीतल्या इस्राईली द्तावासाजवळ स्फोट झाला होता यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही मात्र आसपासच्या काही वाहनांचं नुकसान झालं आहे हा दहशतवादी हल्ला असू शकतो असं इस्राइलच्या राजदूतांनी म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल या संदर्भात इस्राइलचे परराष्ट्र मंत्री गाबी अशकेनाजी यांच्याशी चर्चा केली आणि दूतावासाच्या संपूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार